पंतप्रधानः आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिला नवी दिल्ली इथं जागतिक व्यापार परिषदेमध्ये ते बोलत होते आर्थिक गैरव्यवहारांबाबत सरकार अत्यंत कठोर असून जनतेच्या पैशांची लूट कदापि सहन केली जाणार नाही असंही ते म्हणाले गडकरीः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनींही काल मंंबईत एका कार्यक्रमात बोलताना एनडीए सरकारनं कधीही भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घातलेलं नाही असं सांगून पीएनबी बँक घोटाळ्यातील आरोपींवर नक्कीच ग्रन्हा दाखल करण्यात येईल असं सांगितलं

केंद्रीय अन्वेषण विभाग आणि सक्तवस्ली संचालनालय दोघांनीही त्यांच्याविरुध्द प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला आहे रोटोमॅकः रोटोमॅक कंपनीचा मालक विक्रम कोठारी आणि त्याचा मुलगा राहल यांना लखनऊ न्यायालयात हजर करण्यासाठी एका दिवसाची प्रवास परवानगी दिल्ली न्यायालयानं काल सीबीआयला दिली

डीएसकेः गूंतवणूक दरांची फसवणूक केल्या प्रकरणी पृण्यातील बांधकाम व्यवसायिक डी

डीएसके दाम्पत्यांची पोलिस कोठडी काल संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल होतं

राज्यातल्या सहा जागांचा यात समावेश आहे या सर्व जागांवरील खासदारांचा कार्यकाळ येत्या एप्रिल मे महिन्यात संपणार आहे

धन्षः धन्ष या अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल ओदिशाच्या पॅरादीप बंदरावर घेण्यात आली पाचशे किलो वजन वाहन नेण्याची आणि साडेतीनशे किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रात आहे हे क्षेपणास्त्र समुद्रातून जमिनीवर मारा करू शकते

म्ंबईत काल विशेष नोंदणी अभियानाचा ई श्भारंभ म्ख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते

ते काल सांगली इथं सांगली फर्स्ट या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते सांगली फर्स्ट उपक्रमाच्या माध्यमातून सांगलीत चांगले उदयोग येतील आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला

ऐकू या अभिनव प्रदर्शनाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून बोन्साय ही जपानी उदयान कला श्रीमंतांची कला म्हणून ती भारतात ओळखली जाते

भारतात दूर्लक्षित असलेल्या या कलेपासून रोजगारनिर्मिती होउ शकते असा विश्वास काळे यांना आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवास स्थानी संत गाडगे बाबांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली पंकजाः राज्यात मुले मुली दतक घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र त्यासाठीचे नियम कडक असल्याम्ळे दत्तक प्रक्रियेला वेळ लागतो त्याम्ळे या नियमात शिथिलता आणावी अशी मागणी माहिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या खात्याच्या केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्याकडे काल केली मुंडे यांनी काल मेनका गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली त्यांच्या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली क्पोषित बालकांचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची तसंच मुलींसाठी सुरू केलेल्या अस्मिता योजनेची माहितीही त्यांनी गांधी यांना दिली कृषि पदवीधरः कृषी पदवीधरांनी कृषी विद्यापीठाचे द्रत म्हणून शेतकऱ्यांसाठी काम केलं पाहिजे तसंच कृषी क्षेत्रामध्ये उद्योजक निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा भारतीय कृषी अन्संधान परिषदेचे उपमहासंचालक डॉक्टर नरेंद्रसिंह राठोड यांनी व्यक्त केली

लातूरः लात्रला मंजूर झालेलं पारपत्र कार्यालय या येत्या मार्च महिन्यात स्रू होणार असल्याची माहिती खासदार डॉ सुनील गायकवाड यांनी काल दिली या कार्यालयाला मंज्री मिळाल्याने लातूरकरांची मोठी सोय होणार आहे

वायूनंदन यांनी काल नाशिकमध्ये केली यंदा नाशिकच्या स्निता पाटील यांना श्रमसेवा आणि म्ंबईच्या द्र्गा ग्डीलू यांना रुक्मिणी प्रस्कार जाहीर करण्यात आला आहे विशाखा काव्य प्रस्कारांत ठाण्याचे स्शीलक्मार शिंदे नाशिकचे रविंद्र कांगणे आणि सांगलीच्या डॉ

बोल्ली निधनः ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी लक्ष्मीनारायण बोल्ली याचं काल सोलापूर इथं हृदय विकाराच्या धक्क्यानं निधन झालं

तेलग् भाषिक अस्नही त्यांनी मराठीमध्ये विप्ल साहित्य निर्मिती केली

त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी सोलापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत क्रिकेटः भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघांमध्ये आज वीस षटकांचा पाचवा आणि अंतिम सामना होणार आहे भारत या मालिकेत दोन सामने जिंकून आघाडीवर आहे भारतीय महिला संघानं पन्नास षटकांच्या सामन्यांची मालिका जिंकल्याम्ळे आजचा सामना जिंकून सलग दोन मालिका जिंकण्याची दूर्मीळ कामगिरी करण्याची संधी भारतीय संघाला आहे दरम्यान दोन्ही देशांच्या प्रुष संघांमधील वीस षटकांचा अंतिम सामनाही आज खेळला जाणार आहे तीन सामन्यांच्या या मालिकेत एकेक सामना जिंकून दोन्ही संघांनी बरोबरी साधली आहे हवामानः गारपीटीबाबतचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं मागं घेतला आहे

उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला होता

राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं उदया सकाळपर्यंत संपूर्ण राज्यात आकाश मुख्यता निरभ राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे